अर्थसंकल्पाचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या वृत्तसेवा विभागाकड्रन आज सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी करण्यात येणार आहे दरम्यान काल संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्टपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं सुरुवात झाली

राज्यसभेत माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली राष्ट्रपतींच्या अभिभाषणात काहीही नावीन्य नव्हतं हे निवडणुकीचं भाषण होतं अशी टीका काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी केली या अभिभाषणानंतर ते संसद परिसरात वार्ताहरांशी बोलत होते

दरम्यान कालपासून सुरू झालेलं संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सरकारनं काल दोन्ही सभाग्रहातल्या सर्वपक्षीय सदस्यांची बैठक घेतली

केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानं काल ही आकडेवारी जाहीर केली कृषी वन मत्स्योद्योग खनिकर्म या क्षेत्रातला विकास दर पाच टक्के राहील तर उद्योग क्षेत्रात सहा टक्के आणि सेवा क्षेत्राचा विकास दर आठ पूर्णांक एक दशांश टक्के राहील असा अंदाज सांख्यिकी कार्यालयानं वर्तवला आहे

अर्थमंत्रालयानं काल ट्वीटरवरुन ही माहिती दिली

पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल गिरीश ल्थ्रा निवृत्त झाल्यामुळे अजित कुमार यांची या पदावर नियुक्ती झाली आहे

केंद्रीय गृह निर्माण आणि नगर विकास मंत्रालयाच्या केंद्रीय मान्यता आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली देशात एकूण चार लाख अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे सत्तर घरं मंजूर करण्यात आली आहेत

अल्प भूधारक आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

ते काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते शहीदांच्या कुटंबियांप्रती कृतज्ञ राहणं आपलं कर्तव्य आहे असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले

नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथं ते काल वार्ताहरांशी बोलत होते हजारे यांनी आंदोलन मागं घ्यावं यासाठी आपण पुन्हा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी य्तीसाठी शिवसेनेचे पक्षप्रम्ख उद्धव ठाकरे यांना द्रध्वनी केला ही अफवा असल्याचं महाजन यांनी स्पष्ट केलं

औरंगाबाद इथं काल एकात्मिक राज्य जल आराखडा आणि मराठवाड्यातल्या विविध प्रश्नांवर चर्चासत्र झालं त्यावेळी ते बोलत होते या चर्चासत्राकडे मराठवाड्यातल्या बहतांश आमदार खासदारांनी पाठ फिरवल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ भागवत कराड आमदार प्रशांत बंब औरंगाबादचे महापौर नंदक्मार घोडेले नांदेडच्या महापौर शिला भवरे यांच्यासह मराठवाडा विकास परिषदेच्या सदस्यांनी मराठवाड्यातल्या विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा केली

आमचं हे बातमीपत्र न्यूज आॅन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

पैठण रस्त्यावरील महान्भाव आश्रमासमोरील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रांगणात हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे या प्रदर्शनाचं आज सकाळी अकरा वाजता उद्घाटन होणार आहे

जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांच्या प्ढाकारानं होत असलेल्या या उपक्रमाबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर यात वड पिंपळ पेरू आंबा आदी झाडांची वाढ आठ ते नऊ फुट झाली आहे विभागीय वन अधिकारी विजय सातपुते म्हणाले

भविष्यात जंगल निर्माण करून भविष्यात पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि यासाठी पर्यावरण प्रेमींची मागणी असल्यामूळे आणि त्यांचा सहभाग असल्यामूळे हे काम आम्ही निश्चितच पुर्ण करू परिणामी भविष्यात पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल

या पार्श्वभूमीवर कालपासून नगर परिषदेच्या क्षेत्रात आचार संहिता लागू करण्यात आली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे कक्ष अधिकारी संजय सावंत यांनी दिली

येत्या दोन मार्चला नगर परिषदेची मुदत संपत आहे

जिल्ह्यातल्या सर्व मतदारांनी या यादीत आपलं नाव आहे का याची खात्री करुन घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केलं आहे

जिल्हा सत्र न्यायालयानं काल ही शिक्षा सुनावली या प्रकरणात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले

आधारभूत दरानं या त्रीची शासन खरेदी करणार आहे

पाच सामन्यांच्या मालिकेत तीन एक अशा फरकानं भारतानं याआधीच विजयी आघाडी घेतली आहे

मात्र गेल्या अनेक वर्षांपासून आवश्यक सोयी सुविधा मिळत नसल्यानं व्याज आणि दंड माफ करावं असं चव्हाण यांनी म्हटलं आहे

मराठवाड्यातल्या भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वॉटर ग्रीड योजना सुरु केल्याचं लोणीकर यावेळी म्हणाले